भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेवर विजय तर आय सी सी कडून आर आश्विनची प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड राजीनामा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी आज राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला

विधानसभेतील नवीन नेत्याची निवड करण्यासाठी डेहराडून येथे उद्या भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक राज्यसभा सदस्य अनिल बलूनी आणि राज्य मंत्री डॉ धनसिंग रावत हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत

धर्मार्थ न्यासानं या खंडांचं प्रकाशन केलं आहे जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते गीतेमध्ये दिलेल्या विचारांनुसार भारताची विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे असं मोदी यावेळी म्हणाले गीता म्हणजे भारताच्या वैचारिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचं प्रतिक आहे असं मोदी म्हणाले

भारत आणि बांगलादेशमध्ये दळण वळण अधिक सुकर व्हावं यासाठी त्रिपुरा ते बांगलादेश दरम्यान उभारण्यात आलेल्या मैत्री सेतूचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या ही या कार्यक्रमात द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या गेल्या काही वर्षात भारत आणि बांगला देश दरम्यान रस्ते रेल्वे आणि जलमार्गाच्या माध्यमातून दळण वळण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे या मैत्री सेतूमुळे त्याला आणखी बळकटी मिळेल तसंच त्रिपुरा आणि दक्षिण आसाम मिझोरम मणिपूरचं बांगलादेश आणि आग्नेय आशियामधल्या अन्य देशांबरोबर दळण वळण अधिक मजबूत होईल असं मोदी म्हणाले या सेतूमुळे बांबू उत्पादनाला चलना मिळेल आणि अगरतळा इथल्या अननस आणि अगरबत्ती व्यवसायालाही मदत मिळेल असं मोदी यावेळी म्हणाले

आगरतळा इथं स्वामी विवेकानंद स्टेडीयममध्ये आयोजित सभेला पंतप्रधानांनी दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं

कॉंग्रेस डावे द्रमुक राष्ट्रवादी शिवसेना आणि इतर पक्षाच्या सदस्यांनी इंधन दरवाढीवर चर्चेची मागणी केली होती लोसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार सदस्यांना विनंती करूनही विरोधकानी घोषणाबाजी सुरूच ठेवली

हिरेन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा मुद्दा आज महाराष्ट्र विधिमंडळात गाजला या हत्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली तर दादरा नगरहवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एस आय टी मार्फत करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात कोरोंनाचा पहिला रुग्ण सापडला होता वर्षभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी अधिक होत होतं पण आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे त्यामुळे विविध जिल्ह्यांत प्रशासनानं नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत ठाणे महानगरपालिकेनं शहरातले काही भाग अतिजोखमीचे क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत

अमेरिकन अमेरिकेतल्या ज्या नागरिकांनी कोरोंना प्रतिबंधक लस घेतलेली असेल त्यांना मास्क परिधान न करता अथवा सुरक्षित अंतर न पाळता एकत्रित येऊन कार्यक्रम करण्याला अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र सीडीसीने परवानगी दिली आहे

लोकांना पूर्वीप्रमाणे सामान्य जीवन जगता यावं यासाठीचे हे पहिले पाऊल आहे असे सीडीसीच्या संचालक डॉ रोशेल वॅलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

यासंदर्भात संचालनालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यानुसार वैमानिक आणि विमानांच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतल्यानंतर ते लसीकरण केंद्रातच अध्यातासाठी निरीक्षणाखाली असतील

यानंतर अशा कर्मचाऱ्यांना कोणतीही लक्षणं दिसली नाहीत तर त्यांना उड्डाणासाठी तंदुरुस्त असल्याचं घोषित केलं जाईल आसाम आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संध्याकाळी संपली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज माजुली जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विविध पक्षांतील उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले असून यात प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरा माजी विरोधी पक्षनेते देवव्रत सैकिया आणि माजी मंत्री राकीबुल हुसेन यांचा समावेश आहे विधानसभेचे अध्यक्ष हितेंद्र नाथ गोस्वामी ज्येष्ठ मंत्री रणजित दत्ता आणि जोगेन मोहन हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत पश्चिम बंगालमध्येही पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता

बाटला सभागृह प्रकरणातील आरोपी अरिझ खान हा दोषी आढळला असून यामुळे विरोधी पक्ष मतपेटीचं राजकारण करत असल्याचं सिद्ध झाल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं

नीती आयोग आणि रॉकी माउंटेन इनस्टीट्यूट ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे भारतातील इलेक्ट्रिक वित्त वाहन पुरवठा या नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे या अहवालात इलेक्ट्रिक वाहनांना स्वीकारण्यामागील अर्थव्यवस्थेची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत आतापर्यंत तंत्रज्ञानाचा खर्च पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि ग्राहकांना व्यवहाराच्या बाबतीत येणारे अडथळे दूर करण्याकडे लक्ष देण्यात येत असल्याचं नीती आयोगाने म्हटले आहे अशा वाहनांसाठी अर्थसहाय्य करणे ही मोठी अडचण असून त्यावर मात करणे आवश्यक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे

आश्विन भारतीय पुरुष संघातील फिरकी गोलंदाज आर आश्विन याची आय सी सी चा प्लेअर ऑफ द मन्थ म्हणून निवड करण्यात आली आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार